आयात श्ल्क कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे चाचण्या वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावं या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला आहे

या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे दुःख व्यक्त केले आहे निवडणूक मतमोजणी पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्यं तसंच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होत आहे मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

यात बेळगाव लोकसभा आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचाही समावेश आहे

मतमोजणीचे काल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत व्होटर हेल्पलाईन या मोबाईला एपवरही आपल्याला मतमोजणीचे काल आणि निकाल कळू शकतील मतमोजणी केंद्रांवर कोविड निर्बंधांच काटेकोर पालन होतं की नाही याकडे जातीनं लक्ष देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकार्याना दिले आहेत उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीनं आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अलावाल सादर केला नाही तर त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही निवडणूक निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता असली तरी यावेळी कोरोना निर्बंधांमुळे कुठेही विजय मिरवणुका काढता येणार नाहीत

काल भारत अमेरिका सहकार्य परिषदेला दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते

महाराष्ट्राबरोबरच आज गुजरातचाही स्थापना दिवास आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैन्कैय्या नायडूपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातल्या नागरिकांना त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या ही राज्यं कोरोनासाठीचा समर्थपणे मुकाबला करतील अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या संदेशात व्यक्त केली असून नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

सरकारच्या कार्याचा धावता आढावा राज्यपालांनी घेतला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच राज्यपालांनी राज्य निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त देखील राज्यपालांनी सर्व श्रमिक बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाचे यासंदर्भातील नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगार दिनाच्यांही शुभेच्छा दिल्या तसेच या दिनानिमित्त मंत्रायालात आयोजित केलेला कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

पुण्यातल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अत्याधुनिक कोरोना चाचणी अत्याधुनिक प्रयोगशाळेचे लोकार्पण पुणे इथे हस्ते झालं टाटा वैद्यकीय आणि नैदानिक संस्था आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतिनं ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे भारत ट्युनिशिया भारत आणि ट्युनिशियामध्ये परराष्ट्र व्यवहार कार्यालय पातळीवरील चर्चेची चौथी फेरी काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली भारताच्या परराष्ट्र कार्यालयातील सचिव संजय भट्टाचार्य आणि ट्युनिशियाचे परराष्ट्र सचिव महंमद अली नफ्ती यांनी चर्चेत सहभाग घेतला राजकीयआर्थिकसांस्कृतिक आणि व्यापार या क्षेत्रातल्या सहकार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला दोन देशांमधला व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं या बरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार